जनचेतना मोहीम या एक प्रकारच्या कोरोना विरोधी लोकचळवळीचा श्भभरंभ आज पंतप्रधानांच्या हस्ते झाला

मास्क वापरा सुरक्षित शारिरिक अंतर राखा वारंवार हात धुवा आपण सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीनं कोरोना विरोधी लढा एकजुटीनं देऊ आणि या संकटावर मात करू असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात म्हटलं आहे पुण्याल्या महाराष्ट्र आणि गोवा विभागाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोनं आज विविध माध्यमातून जनजागृती कार्यक्रमांना सुरुवात केली पॉडकास्ट जिंगल्स चित्रकला आणि घोषणा स्पर्धा या माध्यमातून कोविड संदर्भात उचित वर्तन या विषयी लोकजागर करण्यात येणार आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक मनिष देसाई यांच्या हस्ते या सर्व कार्यक्रमांचं औपचारिक उद्घाटन आज आभासी पद्धतीने करण्यात आलं

ते पुन्हा चालू करण्याचे आदेश महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत

यामध्ये पुणे नागपूर विशेष साप्ताहिक रेल्वे गाड़ी पुणे अजनी विशेष साप्ताहिक गाड़ी पुणे अमरावती विशेष साप्ताहिक गाड़ी कोल्हापूर गोंदिया एक्स्प्रेस मुंबई नांदेड हुजूर साहेब एक्स्प्रेस यांचा समावेश आहे मुंबई लातूर सुपरफास्ट एक्स्प्रेस ही गाड़ी आठवड्यात चार दिवस धावेल आरक्षण असलेल्या प्रवाशाना या गाड्यांमध्रन प्रवास करता येणार असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे प्णे शहरातील सर्व दुकानं रात्री नऊ वाजेपर्यंत ख्ली ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि माजी महापौर अंक्श काकडे यांनी महापालिका आय्क्त विक्रमक्मार यांच्याकडे केली आहे शहरातील बार आणि रेस्टॉरंट रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे मात्र सर्वसाधारण दुकाने संध्याकाळी सात वाजताच बंद करण्याची सक्ती केली जात आहे असं काकडे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे प्णे शहरतील ग्न्हेगारी वाढली असल्याचं काल पोलीस आय्क्त अमिताभ ग्प्पा यांनीच मान्य केलं कोरोना काळात तुरूंगातील गर्दी कमी करण्यासाठी पैरोल आणि फर्लो रजेवर सोडण्यात आलेले गुन्हेगार आणि टाळेबंदीमुळे वाढलेली बेकारी ही या मागची कारणं असल्याचं ते म्हणाले गुन्हे घडू नयेत यासाठी दक्षता घेतली जात आहे पुढील तीन महिन्यात पुणे शहरातील चित्र बदललेलं असेल असं आश्वासन त्यांनी दिलं

पिंपरी चिंचवड मध्ये मास्क विना फिरणारे आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर या सैनिकांची करडी नजर असणार आहे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे पिंपरी चिंचवड शहरात पन्नास माजी सैनिकांचा गट कोविड उपद्रव निरीक्षक म्हणून प्ढील सहा महिन्यांसाठी महापालिकेच्या सहकार्यानं काम करणार आहे

पिंपरी चिंचवड शहराला पाणीप्रवठा करणाऱ्या पवना धरणावर शिवणे आणि गहुंजे इथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात येणार आहेत

या बंधाऱ्यामुळे बंद जलवाहिनीतून जलशुद्धीकरण केंद्रात थेट पाणी पोहोचवणं शक्य होणार असून या प्रकल्पाला धरणग्रस्त आणि अनेक स्वयंसेवी संस्थांनी विरोध केला होता मात्र उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे आता बंधारा बांधण्यातील कायदेशीर अडसर द्र झाला आहे बंधारा बांधकामाच्या निविदा काढून प्रकल्प कार्यान्वित करण्याविषयी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाला कळवलं आहे

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बाणेर बालेवाडी आणि औंध परिसरात गेल्या पाच वर्षात कोट्यवधी रुपयांची कामं करण्यात आली आहेत

केंद्र सरकारनं आयुध निर्माण कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करावा अशीही मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे हवामान पुणे आणि परिसरांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसानं हजेरी लावली

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत